काल या याचिकेची सुनावणी झाली मात्र न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवला

मात्र फडनवीस सरकारकडे बहुमत नसल्याचं सिद्ध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेनेनं कंबर कसली आहे काल त्यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करणारं पत्र दिलं त्यासोबत आपल्या समर्थक आमदारांच्या सह्या असलेली यादी दिली या सर्व आमदारांना काल प्रसार माध्यमांपुढंही पेश केलं दुसरीकडे भाजपा सभागृहात बहुमत सिद्ध करेल असा विधास भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे

संविधान दिवसाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद या संयुक्त बैठकीला संबोधित करतील या समारभाला उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच लोकसभेचे सभापती ओम बिर्ला उपस्थित राहतील संसदेच्या मध्यवर्ती सभागृहातल्या डिजि क्ल प्रदर्शनाचं उद्वा जे यावेळी राष्ट्रपती करतील

संविधान दिवसाच्या निमित्तानं नागरिकांना त्यांच्या मूलभूत कर्तव्यांची जाणीव करुन देण्यासाठी आज देशभरात विविध उपक्रम आयोजित केले आहेत

आंतर्राष्ट्रीय वित्तसेवा केंद्र प्रधिकरण आणि जहाज पुर्नवापर विधेयक काल लोकसभेत मांडण्यात आलं भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल अशा कोणत्याही कृत्यात आपला देश सहभागी होऊ शकत नाही अस श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांनी स्पष्ट केलं आहे स्ट्रााजिक न्यूज उनॅशनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की महिदा राजपक्षे सरकारच्या गेल्या काही वर्षात चीनशी श्रीलंकेचे संबंध वाढले ते निव्वळ व्यावसायिक आहेत हंबनीीचे बंदर ही श्रीलंकेची गरज आहे मात्र त्याचं नियंत्रण चीनकडे देणं चुकीचं असल्याचं त्यांनी मान्य केलं चीनशी झालेल्या कराराबाबत लोक नाराज असल्यानं नव्यानं चर्चा करुन मदतीबाबत चांगला करार करण्याची विंनती आपण चीनला करणार असल्याचं त्यांनी सांगितलं भारतानं गुंतवणूक शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या विकासाच्या माध्यमातून सहकार्य करावं अशी विंनती त्यांनी भारतसरकारला केली राजपक्षे या आठवडयात भारताच्या दौ यावर येणार आहेत या पार्डभूमीवर त्यांनी सांगितलं की श्रीलंकेला गुंतवणूक आणि मदत हवी आहे मात्र लष्करी आणि भूराजकीय वादात पडण्याची डेछा नाही भारत सिंगापूर जपान आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांनी श्रीलंकेत गुंतवणूक करावी आणि एक डिंग चीनला गुंतवणूक करु देऊ नये असं आवाहन त्यांनी केलं देशातल्या कांद्याच्या मागणीचा आढावा घेण्यासाठी ग्राहक व्यवहार सचिव अविनाश के श्रीवास्तव यांनी राज्य सरकारांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बातचीत केली याआधी शनिवारी श्रीवास्तव यांनी या संदर्भात सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना एक पत्रही लिहिलं होतं

तो कांदा पुढच्या आठवडयात मुंबईत पोचेल राज्यसरकारं हा कांदा त्या ठिकाणाहून स्वतःहून धेऊ शकतात किंवा गरज पडल्यास नाफेड कडून वाहतुकीची सुविधा मिळू शकते आयात केलेल्या कांद्याचा पुरवठा पुढच्या महिन्यापासून सुरु होईल

त्यानिमित्त आज शहरात विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडु यांनी काल या हल्ल्यातल्या शहिदांना आदरांजली वाहिली

लष्करी व्यूहरचेनसह संपूर्ण हवाई सामर्थ्य मिळवण्यासाठी भारतीय हवाई दल निश्वित वेगानं प्रगती करत आहे असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हा कें आहे नवी दिल्लीत भारतीय हवाई दलाच्या कमांडर्सच्या द्वैवार्षिक परिषदेत ते काल बोलत होते स्वदेशी शस्त्रांची रचना आणि विकास यासाठीच्या नव नव्या संधी हस्तगत करण्यासाठी हवाई दल करत असलेल्या प्रयत्नांच आणि दलाच्या व्यावसायिक दृष्टीकोनाचं त्यांनी कौतुक केलं देशाला सर्वात सक्षम आणि लढाऊ सेना दिल्याबद्दल त्यांनी सर्व हवाई योद्वे आणि त्यांच्या कु बियांची प्रशंसा केली संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद यस्सो नाईक संरक्षण सचिव डॉ अजय कुमार एअर चीफ मार्शल आर

एस भदोरिया यांच्यासह तिर वरिष्ठ अधिकारी या परिषदेला उपस्थित होते या परिषदेत संयुक्त कारवाया ड्रोनविरोधी कारवाया हल्लेविरोधी युद्धनीती तसंच हवाईदलाच्या अचूक लक्ष्यवेधी तंत्रज्ञानाचं आणि सायबर तसंच माहितीविषयक लढाऊ क्षमतेचं सशक्तीकरण याबाबत चर्चा होणार आहे या परिषदेचा समारोप आज होणार आहे हवेचा दर्जा पिण्याचं पाणी आणि कच याची विल्हेवा या मुद्यांवर सर्वोच्च न्यायालयानं काल सर्व राज्यांना नो स दिली असून अहवाल मागवला आहे दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात प्रदूषणाचा मुकाबला करण्यासाठी स्मॉग ा िवर उभारण्याबाबत दहा दिवसांच्या आत निर्णय घ्यायचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला दिले असून या प्रदूषणामुळे लाखो नागरिकांचं आयुष्यमान कमी झालं आहे प्रदूषणाचा मुकाबला करण्यात पंजाब हरियाणा उत्तरप्रदेश आणि दिल्लीच्या कामगिरीवर न्यायालयानं नाराजी व्यक्त केली असून खराब हवेमुळे ज्या नागरिकांवर परिणाम झाला आहे त्यांना भरपाई देण्यासाठी का सांगितलं जाऊ नये असं सर्वोच्च न्यायालयानं म्हत्रिं आहे पिकांचे खुं जाळल्यानं निर्माण होणारी परिस्थिती हा धोक्याचा इशारा आहे असं न्यायमूर्ती अरूण मिश्रा आणि न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांनी म्हा झिं असून केवळ राज्य यंत्रणा नव्हे तर शेतकरीही यासाठी जबाबदार असल्याचं नमूद केलं आहे

कोलकता धिं सुरु असलेल्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या तिरंदाजांनी रिकर्व्ह आणि कंपाऊंड मिश्र प्रकारात दोन पदकांची निश्चिती केली आहे

तर कंपाऊंड मिश्र प्रकारात अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा वेन्नम या जोडीनं कोरियाच्या जोडीवर मात केली सुवर्ण पदकासाठी उद्या त्यांची लढत चिनी तैपेईशी होईल झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तिस या शिप्यातल्या मतदानासाठी उमेदवारी अर्जाची छाननी आज होणार आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा काल शेव ज्ञा दिवस होता उमेदवारी अर्ज गुरुवारपर्यंत मागं धेता येतील

प्रचाराचा जोर वाढत असून काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोदिनीनगर आणि गुमला क्वें प्रचारसभा घेतल्या झारखंडमधल्या भाजपा सरकारन राज्यातली विकासकामं जलदगतीनं करण्याची आवश्यकता असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन झारखंड विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुलाल मरांदी आणि ए जे एस यू प्रमुख सुदेश कुमार महातो यांनीही राज्यभरात प्रचारसभेत घेतल्या त्याचप्रमाणे काँग्रेस राजद आणि डाव्या पक्षांनीही सभामधून मतदारांशी संपर्क साधला